भारतानं संशोधित केलेल्या कोरोना लसीचा उपयोग फक्त शेजारील राष्ट्राप्रता मर्यादित न ठेवता त्याचा संपूर्ण जगातील इतर देशानांही लाभ मिळवून दिला पाहिजे आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान व्यासपीठाचा ही वापर केला पाहिजे अशी सूचना प्रधानमंत्र्यांनी यावेळी केली

केंद्रिय पर्यावरण आणि वन मंत्री प्रकाश जावडेकर आज संध्याकाळी पाच वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून वायू प्रदृषण याविषयावर जनतेशी संवाद साधणार आहेत हवेचं प्रदृषण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं आजवर केलेल्या उपाय योजनांची माहिती ते या संवादाच्या माध्यमातून देणार आहेत नागरिकांनी याविषयाशी संबंधित त्यांच्या मनातले प्रश्न किंवा सूचना कार्यक्रमाआधी पाठवावेत असं आवाहनही जावडेकर यांनी ट्विटरवरून केलं आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी प्रधानमंत्र्यांकडे मदत मागणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या पाहणी दौऱ्यावर असलेल्या पवार यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यात सास्त्र इथं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना हे आश्वासन दिलं अतिवृष्टीमुळे शेत पिकांचं तसंच शेत जमिनीचंही प्रचंड नुकसान झालं असून त्यावर राज्य सरकार मदत करेल मात्र त्याला मर्यादा असल्यानं या भागातले आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन प्रधानमंत्र्यांकडे मदतीची मागणी करणार असल्याचं पवार यांनी सांगितलं त्यापूर्वी पवार यांनी आज सकाळी तुळजापूर तालुक्यात काक्रंबा इथून पाहणी दौऱ्याला सुरुवात केली काक्रंबा इथं बाधित शेतीची तसंच पावसामुळे वाहन गेलेल्या शेताची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर आमदार ज्ञानराज चौगूले यावेळी उपस्थित होते तूर सोयाबीन ऊस या पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळे तसंच शेतजमिनींचंही मोठ्या प्रमाणात न्कसान झाल्यामुळे या शेतकऱ्यांना तातडीनं मदतीची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं

ते आज सांगली इथं प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते

राज्यात गेल्या आठवड़यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे काढणीला आलेली सोयाबीन काप्स तसंच ऊस ही पिकं हातातून गेली आहेत या पार्श्वभूमीवर विविध मंत्री आणि विरोधी पक्षांचे नेते प्रत्यक्ष भेट देऊन न्कसानीचा आढावा घेत आहेत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या इटकूर हिरापुर मादळमोही मिरकाळ या गावातल्या शेतकऱ्यांच्या पिक नुकसानीची पाहणी केली अतिवृष्टी आणि प्रामुळे न्कसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी गरज पडली तर राज्य सरकार कर्ज काढेल मात्र शेतकऱ्यांना भरीव मदत करेल असा विश्वास प्नर्वसन आणि मदत कार्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त आहे ते आज नांदेड इथं अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक न्कसान आढावा बैठकीत बोलत होते जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी अतिवृष्टीमुळे पिक न्कसान जीवीत हानी तसंच शेत जमीनी खरडणे घरांची पडझड रस्ते पूल वाहून गेल्यामुळे झालेल्या न्कसानीची माहिती या बैठकीत दिली या बैठकीला आमदार मोहनराव हंबर्डे आमदार बालाजी कल्याणकर आमदार अमरनाथ राजूरकर आदि उपस्थित होते दरम्यान दुबार पेरणीच्या संकटातून सावरत नाही तोवर अतिवृष्टी आणि परतीच्या पावसानं हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावून घेतल्याचं चित्र आहे सरकारनं पाहणी दौरे बंद करून तात्काळ मदत करावी अशी मागणी करत मुखेड सलगरा या भागातल्या शेतकऱ्यांनी वडेट्टीवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर ओला द्ष्काळ जाहीर करण्याची मागणी करणारं निवेदनही दिलं उद्या म्ख्यमंत्री उध्दव ठाकरे तसंच दोन्ही समाभागृहाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर तसंच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार हे सोलापूर जिल्ह्यातल्या अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत अतिवृष्टीचा जोरदार फटका सोलापूर जिल्ह्याला बसला आहे राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्याबरोबरच सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालं द्राक्ष ज्वारी ऊस केळी मका आणि सोयाबीन या पिकांना पावसाचा मोठा फटका बसला

जिल्ह्यात पावसामुळे दहा हजार हेक्टरवर जमिनीवरच्या पिकांचं न्कसान झालं आहे पिक विमा उतरवलेल्या न्कसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपन्यांना आपल्या नुकसानीची माहिती द्यावी असं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे

या रेल्वेस्थानकाच्या सौंदर्यीकरणाचं काम गेली दीड वर्ष स्रू असून त्याअंतर्गत इथं ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शकृंतला रेल्वे इंजिनची स्थापना करण्यात आली आहे यावेळी मध्य रेल्वेच्या भ्सावळ विभागचे उप विभागीय व्यवस्थापक विवेक गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेले नांदेड जिल्ह्यातल्या माहर इथल्या रेणुकामातेच्या नवरात्र उत्सवाला काल घटस्थापनेनं प्रारंभ झाला सहयाद्री पर्वताच्या माथ्यावर वसलेले श्रीक्षेत्र माहर हे मातापूर म्हणूनही प्रसिद्ध आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती सर्व खरबरदारी प्रशासनानं घेतली आहे टाळेबंदीच्या शिथिलतेनंतर क्टंबातील महिला आणि तरुणी खरेदीसाठी मॉललाही प्राधान्य देत आहेत ही खरेदी करत असताना त्या स्वतःची काळजी घेत इतरांपासून स्वतः सुरक्षित अंतर ठेवणे व्यवस्थित मास्क घालणे आणि हात सॅनिटाझरनं स्वच्छ करणं हे ग्राहक म्हणून स्रक्षिततेचे भान राखत आहेत

देशभरात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही घट झाली

राज्यात दररोज नव्यानं आढळणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असण्याचा मागच्या काही दिवसांमधला कल कालही कायम होता

राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या साडे तेरा लाखावर गेली आहे

राज्यभरात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येतही घट झाली आहे

गडचिरोली जिल्ह्यात काल दोन जणांचा कोरोनाम्ळे मृत्यू झाला गेल्या दोन दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या स्थिर असून कोरोनाम्क्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे

स्भाष चव्हाण यांनी दिली

रत्नागिरी जिल्ह्यातला करोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी स्विधेचं उद्घाटन आज द्रदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं राज्यातलं जिल्हा रुग्णालयातलं हे पहिलं प्लाझा थेरपी केंद्र असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं

त्याचा अतिगंभीर रुग्णांसाठी वापर केला जातो लवकरच रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट बसवण्यात येणार आहे असं यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संघमित्रा फुले यांनी सांगितलं येत्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कोरोना विषाणूची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून त्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सोलापूर इथं दिल्या पवार यांनी जिल्ह्यातली प्रस्थिती आणि कोरोना उपाय योजनांचा आढावा घेतला

संपूर्ण भारतीय बनावटीच्या ब्रम्होस स्वनातीत क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी आज आयएनएस चेन्नई या विनाशिकेवरून अरबी सम्द्रात घेण्यात आली हे क्षेपणास्त्र लढाऊ जहाजावरून लांबपल्ल्याचं लक्ष्य टिपू शकतं आण लक्ष्य अचूक भेदायची त्याची क्षमता आहे हे क्षेपणास्त्र रशियन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं परंत् संपूर्णपणे देशात तयार केलं आहे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ ब्रम्होस आणि नौदलाचं अभिनंदन केलं आहे